केंद्र सरकारनं राज्यात पाठवलेल्या आरोग्य पथकांनी दिलेल्या अहवालानुसार सातारा सांगली आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याबाबतची स्थिती समाधानकारक नाही बुलढाणा सातारा औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अप्ऱ्या मनुष्यबळ आभावी दक्षता आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं काम पुरेस झालं नाही तर भंडारा जिल्ह्यात बहुतांश रुग्ण प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आढळले काही जिल्ह्यांमध्ये चाचणी क्षमता कमी आहे भंडारा आणि सातारा जिल्ह्यात गृहविलगिरकरणात असलेल्या रुग्णांची टक्केवारी जास्त आहे सातारा जिल्ह्यात अनेक रुग्ण उशीरा दाखल होत असल्यानं मृत्यू दर जास्त आहे तर अहमदनगर औरंगाबाद नागपूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटा भरण्याचं प्रमाण ख्प जास्त आहे भंडारा पालघर उस्मानाबाद आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये ऑक्सीजनच्या पुरवठ्याची समस्या दिसून आली सातारा आणि लातूर जिल्ह्यांमध्ये बंद पडलेल्या व्हेंटिलेटर प्रश्र आहे हे दोन्ही प्रश्र बिनाविलंब सोडवले पाहिजे अनेक जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाचा मोठा आभाव आहे कोविड अनुरुप वर्तनाचा अभाव जवळजवळ सर्वच पथकांना आढळून आला असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास यांना लिहलेल्या पत्रात नमूद केलं आहे याबाबत तपशिलवार तक्ता त्या पत्रासोबत दिला असून त्याची खातरजमा करुन घेऊन राज्य आणि जिल्हा प्रशासनानं योग्य त्या उपाययोजना कराव्या असं त्यांनी म्हटलं आहे राज्यातल्या लस उपलब्धतेच्या प्रशांची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे उपलब्ध साठ्यानुसार पुरवठा वाढवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईलअशी ग्वाही त्यांनी या पत्रात दिली आहे रेमडेसिवीर जिक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे देशातल्या कोविड स्थितीत सुधारणा होईपर्यंत ही बंदी कायम राहिल

त्यामुळे रेमडेसिवीर जेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे येत्या काही दिवसात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे देशातल्या रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांनी त्यांचे स्टॅकिस्ट आणि वितरकांचे तपशील त्यांच्या वेबसाईट वर प्रसिद्ध करावे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे रेमडेसिवीरची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी औषध निरिक्षक आणि त्त्रिर अधिकाऱ्यांना या औषधांच्या साठ्याची खात्री जमा करुन गृख्यवहार रोखण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत राज्यांचे आरोग्य सचिव संबंधित राज्यांच्या औषधे निरिक्षकांकडून याचा आढावा धेतील

ते आज जालना क्विं बातमीदारांशी बोलत होते यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांशी चर्चा केली आहे याबाबत टास्क फोर्स सोबत होणाऱ्या बळकीत त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यांचं पालन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं लॉकडाऊनचा निर्णय झाला तरी तो आज किंवा उद्या तातडीनं लावला जाणार नाही आधी त्यासाठीचं संपूर्ण नियोजन केलं जाईल आणि मगच लॉकडाऊनची घोषणा केली जाईल असं टोपे यांनी स्पष्ट केलं राज्यात लॉकडाऊन लागलेला नाही तर त्यावर केवळ गांभीर्यानं विचार सुरु आहे त्यामुळे बाहेरच्या राज्यातून आलेल्या कामगारांनी घाबरू नये आणि आपल्या गावी जायची घाई करू नये असं आवाहनही टोपे यांनी केलं देशभरात आजपासून लसीकरण उत्सव विशेष अभियानाला प्रारंभ झाला

दोन्ही जिल्ह्यांमधल्या लसीकरण मोहिमेच्या सद्यस्थितीसंदर्भात संचालक अर्चना पाटील यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केली असून उद्या सकाळपर्यत लस दोन्ही जिल्ह्यात पोहचणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुद्र्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या रेण्वीय निदान प्रयोगशाळेत नवीन आरटीपीसीआर यंत्र कार्यान्वीत केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि तिर मान्यवरांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली महात्मा फुले हे थोर विचारवंत तत्वज्ञ मानववंश शास्त्रज्ञ आणि लेखक होते त्यांनी संपूर्ण आयूष्य महिलांच्या शिक्षण आणि सक्षमिकरणासाठी वाहून घेतलं होतं सामाजिक सुधारणांच्या बाबतीत त्यांची बांधिलकी आणि समर्पण येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहिलं असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महात्मा फुले यांचे विचार कार्यकर्तुत्व आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक आहेत त्यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधूभाव ही मूल्यं रुजवण्यासाठी आग्नष्य वेचलं अनिष्ट रुढी प्रथामुक्त आणि शोषणमुक्त समाजाचा आग्रह धरला स्त्री शिक्षणासह विविध सामाजिक सुधारणांसाठी क्रांतीकारी पावलं उचलतानाच महात्मा फुले यांनी शेती सिंचन औद्योगीक आणि पायाभूत विकास क्षेत्रातही कृतीशील योगदानाचा आदर्श उभा केला त्यांच्या या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्द होऊया असंही मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केलं आहे महात्मा ज्योतीबा फुले हे खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य होते त्यांच्या प्रगत पुरोगामी सुधारणावादी सत्यशोधक विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महात्मा फुले यांनी आदरांजली वाहिली आहे मुलींची पहिली शाळा काढून देशात महिलां शिक्षणाचा पाया महात्मा फुले यांनी रचला त्याचबरोबर भारतीय समाजातल्या जातीवर आधारित भेदभावाचा नायनाट करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं असं जावडेकर यांनी म्हटलं आहे महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आलं रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अत्यंत साधेपणाने महात्मा फुले जयंती घरीच साजरी करा असं आवाहन त्यांनी केलं ब्लडाणा जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती घरोघरी अत्यंत साध्या पद्धतीनं साजरी करण्यात आली नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री छगन भूजबळ यांनी नाशिक शिल्या कार्यालयात महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

सातारा जिल्ह्यात महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

त्यासाठी कांजुरमार्ग आणि मालाड िक दोन हजार खाटांची सोय केली जाणार आहे तर सौमध्या मद्यानात एक हजार खाटांची सोय केली जाणार आहे

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज नगरसेवक आमदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बर्क्कीत कोरोना संदर्भात आढावा धेतला सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांचा एक व्हाट्सअप ग्रूप तयार करावा बेडची उपलब्धता आणि कोरोना संबंधित सर्व माहिती अपडेट स्वरूपात त्यांना नियमित दिली जावी अशी सूचना पाटील यांनी केली दरम्यान सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा अशा सूचना कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केल्या राज्य सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेण्याआधी आर्थिक पक्क्रिज जारी करावं अशी मागणी फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशननं केली आहे आर्थिक पक्क्रि दिलं नाही तर लॉकडाऊनच्या नियमांचं पालन न करायचा श्रीाराही या संघटनेनं दिला आहे